पेट्रोल डिझेलमध्ये आता मिथेनॉल मिसळण्याबाबत विचार सूर्यग्रहणात सावल्यांचा खेळ आणि लिअँडर पेस घेणार निवृत्ती विराट कोहली विस्डेनच्या यादीत शहा नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून विरोधी पक्ष देशवासीयांची दिशाभूल करत असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही काल भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते देशभरात संभ्रम पसरवत असल्याचा आरोप केला काँग्रेस खासदार राहल गांधी यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे पंतप्रधानांवर टीका केली होती त्या अनुषंगानं संबित पात्रा बोलत होते काँग्रेसच्या कार्यकाळात आसाममध्ये तीन डिटेशन कॅम्प म्हणजेच बंधकगृह उभारण्यात आली होती तत्कालीन संयुक्त प्रोगामी आघाडी सरकारच्या निर्देशावरून तरुण गोगोई सरकारनं ही बंधकगृहं उभारली होती संबित पात्रा यांनी सांगितलं एनआयए छापे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आसाममध्ये झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले नेते अखिल गोगोई यांच्या निवासस्थानाची काल राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत झडती घेण्यात आली गोगोई हे माहिती अधिकार कार्यकर्ते तसंच शेतकरी नेतेदेखील आहेत बेकायदा कारवायांसदर्भात त्यांना अटक करण्यात आली होती प्रकाश आंबेडकर वंचित बह्जन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल मुंबईत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनआरसी विरोधात निदर्शनं करण्यात आली सीएए आणि एनआरसीबाबत अद्याप काही स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केला कायदा समर्थन अलिबाग नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अलिबागमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल फेरी काढण्यात आली या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला

फेरीमधील सहाशे फुटांचा तिरंगा ध्वज अनेक संघटनांनी दिलेला पाठींबा यामुळ ही फेरी लक्षवेधी ठरली

नेत्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं भाजप देशव्यापी मोहीम शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक जिल्ह्यात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती किसान मोर्चाचे अध्यक्ष विरेन्द्र्सिंग मस्त यांनी दिली ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते प्रधानमंत्री किसान सन्मान सारख्या योजना या देशातील सर्व नागरिकांसाठी असून याबाबत तसंच नागरिकत्व कायद्याबाबत नाहक भ्रम पसरवण्यात येत असल्यानं ही प्रचार मोहीम राबवण्यात येणार असल्याचं मस्त यांनी सांगितलं एल्गार एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी असलेल्या कथित संबंधावरून अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधील बाधित डाटा पुन्हा मिळविण्यासाठी पुणे पोलीस आता एफबीआय या अमेरिकी तपास संस्थेची मदत घेणार आहेत

पुणे मुंबई तसंच हैदराबाद आणि गुजरातमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळांनी प्रयत्न करूनही या हार्डडिस्कमधला डाटा पुन्हा मिळवण्यात अपयश आल्यानं आता एफबीआयची मदत घेण्यात येणार असल्याचं संबंधित तपास अधिकाऱ्यानं सांगितलं डुथेनॉल देशांतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनात इथेनॉल ऐवजी मिथेनॉलचं मिश्रण करण्याच्या दृष्टीनं विचार सुरु आहे

एक वृत्तांत देशांतर्गत वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनात यापुढील काळात इथेनॉल ऐवजी मिथेनॉलचं मिश्रण करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पातळीवर विचार सुरु आहे

आयोगाचे सदस्य विजयकुमार सारस्वत यांनीही त्याला दुजोरा दिला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी सुर्यग्रहण या वर्षातलं तसंच दशकातलं अखेरचं सूर्यग्रहण पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी काल ढगाळ वातावरणामुळे व्यवस्थितपणे पाहता आलं नाही मात्र देशाच्या इतर भागात विशेषतः तामिळनाडू कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये आकाशातला हा सावल्यांचा खेळ पाहण्याची दुर्मीळ संधी चांगल्याप्रकारे अनुभवता आली काल या राज्यांमध्ये कंकणाकृती सूर्यप्रहण दिसलं

पण रत्नागिरीत मात्र एक वेगळाच अनुभव नागरिकांनी घेतला ढगाळ हवामानामुळे उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहण्याचा त्याचाच हा वृत्तांत

ढगाळ वातावरणातच सूर्यग्रहणाला प्रारंभ झाला सूर्य ढगांच्या आड दडल्यामुळे त्याची प्रखरता कमी झाली होती म्हणूनच सूर्यग्रहणाचे विभ्रम रत्नागिरीकरांना सूर्यग्रहणासाठी असलेले खास चष्मे न वापरताही अगदी सहजच पाहता आले ग्रहण पूर्ण होईपर्यंत आकाश ढगाळलेलंच होतं त्यातून ग्रहण पाहण्याचा अनोखा आनंद अनेकांनी लूटला आकाशवाणीबातम्यांसांठी प्रमोदकोनकर रत्नागिरी राज्यपाल सोलापर युवा खेळाडूंनी सराव तसंच परिश्रम करून क्रीडा क्षेत्रात देशाला जागतिक पातळीवर पुढे घेऊन जावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महापालिकेनं शहरातल्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या निवडणक सिंधर्द्य सिंधूदूर्ग जिल्ह्यात काल आठ तालुक्यातल्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी निवड प्रक्रीया पार पडली यामध्ये कणकवली देवगड वैभववाडी मालवण आणि सावंतवाडी पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीचे सभापती आणि उपसभापती विराजमान झाले तर प्रतिष्ठेच्या कूडाळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती लढतीमध्ये शिवसेनेनं बाजी मारली तर कुडाळसह वेंगुले आणि दोडामार्ग अशा तीन पंचायत समितीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सभापती उपसभापती निवडले गेले मनरेगा अमरावती मनरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतंच केंद्र सरकारच्या वतीनं अमरावती जिल्ह्याला गौरवण्यात आलं

तसंच जलसंधारणाची अनेक कामं झाली विहीरी आणि विविध जलस्त्रोतांमधील भूजलाची पातळी वाढली रेशीम उद्योग आणि वृक्षारोपणाची कामं तसंच फळझाडांच्या लागवडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं साधन निर्माण झालं स्वच्छ परभणी अध्यात्माच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत प्रबोधन झालं तर ग्रामीण भाग स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही असा विश्वास स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात चुडावा ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर काल ते बोलत होते

त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युएकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी काल पुण्यात केलं

इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान वितरण काल डॉ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते निधन गचिरोली गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथले रहिवासी असलेले यादव एटापल्ली इथे कार्यरत होते

पेस् टेनिसपटू लिएंडर पेसने टोक्यो ऑलिम्पिकनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे पुढच्या हंगामातल्या काही स्पर्धानंतर निवृत्त होणार असल्याचं पेसनं जाहीर केलं

सात ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा तो एकमेव भारतीय टेनिसपटू आहे विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा दशकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपट्टंच्या विस्डेनच्या यादीत समावेश करण्यात आला आहे या पाचांमध्ये कोहलीसोबत दक्षिण अफ्रिकेचे डेल स्टीन एवी डी व्हिलिअर्स ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचीच अष्टपैलू महिला क्रिकेटपटू एलिस पेरी यांचाही समावेश आहे

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात वाढच झाल्याचं दिसून आलं त्यामूळं थंडी जाणवत नाही